स अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी दिल्लीचा विचार नाही काल नाशिकच्या जागेची पाहणी

प्रत्येक जिल्ह्यांत तीन तर महापालिका हद्दीत एका आरोग्य संस्थेत ही रंगीत तालीम घेतली जाईल

क्षेत्रीय स्तरावर कोवीन अॅपची उपयोगिता तपासणं लसीकरणाबाबतचं नियोजन अंमलबजावणी आणि अहवाल तयार करणं या सर्व बाबींची पडताळणी करणं प्रत्यक्ष लसीकरणापूर्वी लसीकरणादरम्यानची आव्हानं जाणून घेत त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणं आणि लसीकरण मोहिमेतल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशानं ही रंगीत तालीम घेतली जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं या मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून यासंदर्भात काल द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आलं

कोवीन अॅपवरच्या नोंदणीनुसार लाभार्थ्यांना कक्षात सोडलं जाईल लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरण माहितीची नोंद कोवीन एपमध्ये केली जाईल असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं

हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे लसीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते संपूर्ण देशात ही लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही डॉ हर्षवर्धन म्हणाले लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली असून देशातल्या संपूर्ण सातशे जिल्ह्यात लसीकरणाची पूर्वतयारी केली जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं

मृत रुग्णांमध्ये औरंगाबाद लातूर तसंच जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्ष्यांच्या घशातील स्रावांचे नम्ने विष्ठेचे नम्ने तसेच रक्तजल नम्ने तपासणी करण्यात आली असून सर्व अहवाल नकारात्मक असल्याचं ते म्हणाले

औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवलेल्या दोषी कर्मचाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राज्याचे क्रीडामंत्री केदार यांच्याकडे मागणी केली होती

ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली ते म्हणाले राज्यात पोलिसांच्या भरतीची प्रक्रीया चालू होत आहे

त्याचा लाभ मिळावा म्हणून त्या पद्धतीचं शुद्धीपत्रक राज्य शासन लवकरात लवकर काढणार आहे

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे किमान समान कार्यक्रमावर हे सरकार चालवत असताना काही विषय कधीही निघू शकतात याबाबत एकत्र बसून चर्चा करून योग्य पद्धतीने मार्ग काढू असं ते म्हणाले केंद्र सरकारकड्रन वस्तू आणि सेवा करातला वाटा आता दर आठवड्याला येत आहे

दरम्यान औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्याच्या मागणीसाठी ध्रळे जिल्ह्यात महाराष्ट नवनिर्माण सेनेतर्फे राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून औरंगाबादला जाणाऱ्या बसचा फलक बदलून धुळे ते संभाजीनगर असा लावत आंदोलन केलं

जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांना काल पदमुक्त करण्यात आलं

दिल्ली आणि नाशिक अशा दोन ठिकाणी साहित्य संमेलन भरवण्याबाबत चर्चा सुरू होती मात्र काल महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं नाशिक शहरात गोखले एज्यूकेशन सोसायटीच्या परिसराची पाहणी केली नाशिकच्या लोकहितवादी मंडळानं साहित्य संमेलन भरवण्यासाठी निमंत्रण दिलं आहे त्यानुसार ही पाहणी करण्यात आली जागेबाबतचा अहवाल मंडळाला सादर केला जाईल त्यानंतर निर्णय होईल असं गोरे यांनी सांगितलं

विजय गव्हाणे यांनी दिली

गव्हाणे यांनी काल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मुंबईत भेट घेत वैद्यकीय महाविद्यालयास मराठवाडा विकास मंडळा अंतर्गत जमीन हस्तांतरित करण्यास परवानगी दिल्याबद्दल आभार मानले

काल या आंदोलनाचा दुसरा दिवस होता प्रभारी क्लग्रुंनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे विद्यापीठ अनुदान आयोग युजीसीच्या निर्णयानुसार विद्यापीठातील ऑनलाईन शिक्षण बंद करुन नियमित तासिका सुरु करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे

केंद्रात छत्रपती शिवाजी परेड ग्राउंड इथं आयोजित दीक्षांत संचलन समारंभात महानिरीक्षक जी

मलिक यांनी मार्गदर्शन केलं

दहशतवाद नक्षलवाद घ्सखोरी या सारख्या समस्यांचा मुकाबला करुन सीमा सुरक्षा दलानं मोठी प्रतिष्ठा मिळवल्याचं त्यांनी सांगितलं

विलंबानं आणि अर्ज न केलेल्या सर्व शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे

जो पर्यंत पिक विमा मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं

सिंधुद्र्ग जिल्ह्यातल्या कणकवली इथं भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर फेरीनंतर झालेल्या सभेत ते बोलत होते हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत असा संदेश संपूर्ण कोकणासह देशभर जाऊ द्या असं आवाहनही सभेसाठी आलेल्या नागरिकांना पाटील यांनी केलं या फेरीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे माजी क्रषीमंत्री अनिल बोंडे आमदार नितेश राणे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

या मागणीचं निवेदत त्यांनी रिजव्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडे सादर केलं आहे

रवींद्र जडेजानं दोन तर नवोदित गोलंदाज नवदीप सैनी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केला चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत

या शिबिरात रुग्णांवर मोफत औषधोपचार केला जाईल असं जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सूर्यकांत गिते यांनी सांगितलं

महिला आणि बालकल्याण विभागाशी संबंधित विविध समित्यांची बैठक जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉक्टर विजयकुमार फड जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी बी

निपाणीकर आदी उपस्थित होते

पूर्णा नदीच्या नालेगाव शिरडशहापूर आणि परिसरात अवैधरीत्या वाळूचं उत्खनन सुरू होतं दोन्ही ट्रॅक्टर औंढा इथंल्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे